लोकसहभागातून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला नक्कीच यश मिळेल पंतप्रधानांचा विश्वास

लस मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि शास्त्रशुद्ध करणार लस उत्पादकांना संपूर्ण सहकार्याचं पंतप्रधानांचं आश्वासन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट स्थगित महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षाही रद्द

बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दोन टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता पंतप्रधान लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताला नक्की यश मिळेल लोकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला

देशातल्या युवकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात कोरोना नियमांबाबत जनजागृती करावी आणि घरातून कोणीही मोठी व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही याकडे बालकांनी लक्ष द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं कोरोनाच्या या संकटामुळे जनतेनं जो त्रास भोगला त्यांची आपल्याला पूर्ण जाणीव आहे ज्यांनी आपले जीवाभावाचे लोक या जागतिक साथीमध्ये गमावले त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असं पंतप्रधान म्हणाले कोरोना विरुद्धच्या या लढ्यात आपल्या जीवांची पर्वा न करता काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले कोरोना संकटाशी लढत असताना केल्या जात असलेल्या विविध पातळ्यांवरील कामांची माहिती पंतप्रधानांनी दिली ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जात आहेत देशातल्या विविध रुग्णालयातील खाटा वाढवण्याचं नियोजन केलं जात आहे

देशातील लस उत्पादकांशी मोदी यांनी आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं सध्या चाचणी प्रक्रीयेमध्ये असलेल्या लसींना त्यांची शास्त्रशुद्धता आणि उपयुक्तता तपासून लवकरात लवकर मंजुरी देण्याच्या दृष्टीनं सरकारकडून पावलं उचलली जातील लस विकसित करण्यापासून लस उत्पादन सुरू होईपर्यंतची संपूर्ण वाटचाल साऱ्या देशानं कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारीच्याद्वारे अत्यंत प्रेरणापूर्ण पद्धतीनं केली आहे त्यामधून लस निर्मितीसाठीचं पोषक वातावरण तयार होत गेलं असं मोदी म्हणाले लस निर्मितीच्या यशाबद्दल आणि या काळातही जपलेल्या व्यावसायिकतेबद्दल त्यांनी देशातील लस उत्पादकांची प्रशंसा केली आणि आभारही मानले सामर्थ्य संसाधन आणि सेवाभाव ही आपल्या लस निर्मिती उद्योगाची बलस्थानं आहेत आणि त्यांनीच भारतीय लसनिर्मात्यांना जागतिक नेतृत्व बनवलं आहे असंही मोदी म्हणाले

नेट परीक्षा स्थगित देशातली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढच्या महिन्यात होणारी विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा स्थगित करण्यात आली आहे

टाळेबंदी निर्बंध कडक करूनही महाराष्ट्रातला कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते आज बोलत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच टाळेबंदीची घोषणा करतील असं टोपे म्हणाले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

बी एस

नं दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं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

या कालावधीत लोकांनी अनावश्यक कामांसाठी बाहेर पडू नये अशी सूचना सरकारनं केली आहे आसाम आसाममध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून त्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं काही जिल्ह्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत

परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन राज्याचे मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांनी नागरिकांना केलं आहे

तीन चार दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्देश जारी केले जातील असं बारुआ यांनी म्हटलं आहे

राहल गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कोरोना चाचणी आज पॉझीटीव्ह आली असून त्यांनी स्वतःच ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे मजूर सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात घाबरून जाऊन दिल्ली शहर सोडण्याची घाई करू नये असं आवाहन दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी स्थलांतर करण्याच्या तयारीत असलेल्या मजुरांना केलं आहे या संकट काळात त्यांच्या सर्व गरजा भागविण्याची जबाबदारी दिल्ली सरकार घेईल असं त्यांनी म्हटलं आहे मनीष सिसोदिया दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्या वाढत असून रुग्णांना आरोग्य सुविधांची कमतरता भासत आहे त्या पार्श्वभूमीवर येत्या चार ते पाच दिवसात दिल्लीत दोन हजार सातशे खाटांची व्यवस्था होईल असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे आज ते दिल्लीमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते दिल्ली सरकार अनेक रुग्णालयांमधील खाटांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करित आहे दिल्ली कोरोना अॅपवर याची अद्ययावत माहिती दिली जात असून नागरिकांनी अस्वस्थ न होता या सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे ऑक्सिजन देशात सध्या सर्वाधिक मागणी असलेल्या वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत सक्रियपणे समन्वय साधण्याचं काम उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग अर्थात डीपीआयआयटी कुशलपणे करीत आहे असं वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी आज नवी दिल्ली इथं सांगितलं

रेल्वे उत्तर रेल्वेतर्फे पुढच्या तीन दिवसात बिहारमध्ये पाच विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत सर्व रेल्वेगाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार असून प्रवासी आरक्षण करून प्रवास करू शकतील असं रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ही सुविधा सुरू करण्यात आली होती आता वाढत्या कोरोना संसर्गामुळे पुन्हा हे कक्ष सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं मजूर आणि कामगारांच्या काहीही तक्रारी किंवा प्रश्न असतील तर ते या कक्षांशी संपर्क साधू शकतात असं ते म्हणाले

या विधेयकावर सदनांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान सुचविण्यात आलेल्या सुधारणा आणि प्रस्ताव यांचा विचार करून तर्कसंगत बनवणं आणि त्यांद्वारे लाभार्थी घटकांच्या चिंता दूर करण्याच्या हेतूनं ही मंजुरी देण्यात आली आहे

सामंजस्य करार केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया आणि चार्टर्ड अकौंटंटस ऑफ ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड या दोन संस्थांमधील नव्या सामंजस्य करारालाही मान्यता दिली करार ब्राझील भारतीय स्पर्धा आयोग अर्थात सीसीआय आणि ब्राझीलमधील अॅडमिनीस्ट्रेटीव्ह कौन्सिल ऑफ इकोनॉमिक डिफेन्स अर्थात सी ए डी ई यांच्या दरम्यानच्या सामंजस्य करारालाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे

यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली जात आहे

यामुळे भारतातील व्यावसायिकांना रोजगाराच्या आणि करीयरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया आणि चार्टर्ड अकौंटंटस ऑफ ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड या दोन संस्थांमधील नव्या सामंजस्य करारालाही मान्यता देण्यात आली त्यानंतर मंत्रालयानं हि प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

पी

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात चेन्नई इथं सामना खेळला जात आहे